मात्र ईडीनं आतापर्यंत पवार किंवा अन्य कुणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे दरम्यान राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पवार यांच्याविरोधात ग्रन्हा दाखल झाल्या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी शिखर बँक घोटाळ्या संदर्भातल्या जवळपास वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठेही नसल्याचं सांगितलं जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अडकव् नये असं मत हजारे यांनी व्यक्त केलं आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध सूडभावनेनं कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी केला आहे हे सरकार संधीसाधू राजकारण करत असून ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथं विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे दरम्यान हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पवार यांच्याविरुद्ध ईडीनं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे नांदेड अकोला राष्ट्रीय महामार्ग बराच काळ ठप्प झाल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे

व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे प्रसिद्ध पुरातत्व आणि इतिहासतज्ज्ञ डॉ

देगलूरकर यांना काल प्रण्यात उपराष्टपतींच्या हस्ते प्रण्यभूषण प्रस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जून्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं हे फक्त सरकारचं नव्हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले एक लाख रुपये आणि सोन्याच्या फाळानं भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिमा तसंच प्ण्याच्या ग्रामदेवता अंकित असलेलं सन्मानचिन्ह असं इतिहासतज्ज्ञ डॉ

या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल असं आयकर विभागातर्फे काल रात्री सांगण्यात आलं

केंद्रीय अन्न आणि ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी याची माहिती दिली आहे नाफेडने हरयाणामधे कांद्याचे दहा ट्रक पाठवले असून आणखी पाच ट्रक मागणीनुसार पाठवण्यात येणार आहेत दिल्ली सरकारकडूनही कांद्यासाठी मागणी आली असून येत्या शनिवारपासून तिथंही कांदा पाठवला जाईल इतर राज्यांपैकी कोणालाही कांदा खरेदी करायचा असल्यास केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांकडे राज्य सरकारांनी मागणी नोंदवावी असं पासवान यांनी म्हटलं आहे

सामना दपारी पावणे तीन वाजता सुरू होणार आहे भारतानं उपउपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेचा तीन शून्य असा धुव्वा उडवला आहे यजमान नेपाळ आणि श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संप्टात आलं आहे